हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

त नांदेड जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या कुटुंबात वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरण सुविधा बंद

पूर्वीच्या आदेशानुसार आजपासून आठ तारखेपर्यंत संचारबंदी लावली जाणार होती मात्र जिल्हाधिकारी सूनील चव्हाण तसंच पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी याबाबत सुधारित आदेश काल जारी केले आज रात्री बारावाजेपासून नऊ एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी असेल त्यामुळे आज सर्व आस्थापना तसंच कार्यालयं रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत पूर्वनियोजित परीक्षांसाठी परीक्षार्थींना प्रवासाची सूट देण्यात आली आहे

त्यानंतर मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच इंधन पुरवठा होईल सर्व उपाहारग्रहांना रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच पार्सल सेवा देण्यास परवानगी आहे संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग रुग्णालयं औषध विक्री आणि वितरण ई कॉमर्स सेवा वर्तमानपत्रं आरक्षित प्रवासी वाहतुक सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत

बाधित रुग्णांना ग्रहविलगीकरणात उपचार घेण्यास परवानगी दिल्यामुळे संबंधित कुटुंबातल्या अन्य व्यक्ती कोविड बाधित होण्याचं प्रमाण वाढलं आहे यामुळे हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं यासाठी महापालिकेनं नांदेड शहरात चार ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरु केली आहेत याशिवाय शहरातली हॉटेल्स आणि लॉज मालकांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी दर्शवली तर त्यांना तत्काळ परवानगी देण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत

नागरिकांनी सर्दी पडसे अंगदुखी ताप जीभेची चव जाणे वास न येणे अशी सौम्य लक्षणं दिसली तरीही तत्काळ चाचणी करून घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ते म्हणाले कोणतंही लक्षण हे अंगावर काढू नका

मास्क सॅनिटायझर या दोन गोष्टी कोविड साठीच्या प्रादुर्भावाला अटकाव करतात सर्वांनी मास्क वापरला तरीसुध्दा आपल्याला रोगाच्या संसर्गावर नियंत्रण घेता येतं

या ठिकाणी द्रवरुप प्राणवायू प्रकल्पासह अनेक अद्ययावत सुविधा असल्याने गेल्या वर्षी अनेक रुग्णांना लाभ झाला होता हे रुग्णालय तातडीनं सुरू करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सांगितलं

परभणी इथं अनेक भागातील नागरिक महिला तसंच लहानग्यांनीही आपल्या क्ट्रबातच रंग खेळून धुळवडीचा सण साजरा केला औरंगाबाद शहरातही नागरिकांनी एकत्र येण्याऐवजी आपापल्या कुटुंबातच धुळवड साजरी केल्याचं दिसून आलं

त्यामुळे दहावीच्या विद्याथ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरिक्त गुण मिळणार नाहीत

पुढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ठेवू नये असं सरकारनं सूचित केलं आहे

श्ल्क नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर विविध पदवी पदविका पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं निधीरित शुल्क पाहता येईल

ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास मातोश्रीवर बसून कसा कळणार अशी टीकाही पाटील यांनी केली कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे मात्र पूर्णतः टाळेबंदी करून काहीही साध्य होणार नाही असं पाटील यांनी नमूद केलं

पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्वीट करून ही माहिती दिली पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे

पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या व्त्ताला द्जोरा दिला आहे

प्रयोगशील शेतकऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत उन्हाळी सोयाबीनची लागवड केली

निलंग्याचे कृषी सहायक सुनील घारुळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली जिल्हा कृषी अधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामधे मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबिनची लागवड करण्यात आलेली आहे यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एकरी दीड हजार रूपये मदत देण्यात येत आहे

बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर यावेळी समाजकंटकांनी हल्ला केला या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद्क्मार शेवाळे यांनी सांगितलं

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल पहाटे सेलू कॉर्नर परिसरातल्या एका गोदामातून गुटख्याची पोती जप्त केली

जिल्ह्यात महावितरणची कार्यालयं तसंच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीज बिलाची प्रतिकात्मक होळी करून निषेध करणार असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं दरम्यान लातूर जिल्ह्यात होळी पौर्णिमेलाच वीज बील होळी आंदोलन करण्यात आलं